सौदी अरबची राजधानी रियाध इथं झालेल्या भावी गुंतवणूक प्रारंभिक परिषदेत ते बोलत होते स्टार्ट अप गुंतवणूकीसाठी सध्या भारतात पोषक वातावरण आहे त्याचा जागतिक गुंतवणुकदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे स्टार्ट अप साठी गृतवणकदारांनी भारताला प्राथमिकता द्यावी असंही मोदी म्हणाले भारतातल्या स्टार्ट अप कंपन्यांनी परदेशात गुंतवणुक करण्यास सुरवात केली आहे तंत्रज्ञानाच प्रभाव पायाभूत सुविधेचं महत्व मनुष्यबळ पर्यावरण आणि उदयोग अनुकुल सरकार या पाच गोष्टी भावी विकासासाठी महत्त्वाच्या आहेत असंही ते म्हणाले

महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्डभूमीवर आज भाजपा आपल्या विधिमंडळ पक्षनेत्याची मुंबईत निवड करणार आहे केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यावेळी केंद्रीय निरीक्षक असतील दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील विधिमंडळ गटनेता निवडीसाठी मुंबईत बैठक होणार आहे

मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत बोनस जाहीर करतानाच अर्थसंकल्प मांडण्यात आला